सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ सकाळी साडेदहा वाजल्यापासून निकाल वाचन सुरु करणार आहे न्यायमूर्ती शरद बोबडे धनंजय चंद्रवूड अशोक भूषण आणि एस अब्दुल नजीर यांचा घटनापीठात समावेश आहे

या पार्श्भूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे न्यायालयाचा निकाल काहीही असो हा कुणाचा पराभव किवा कुणाचा विजय नसेल असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे न्यायालयाचा निर्णय भारतात शांती एकता आणि सद्गावनेच्या महान संस्कृतीला आणखी बळ देईल असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही न्यायालयाचा निर्णय कुणाचा विजय किंवा पराजय म्हणून स्वीकारू नयेअसं म्हटलं आहे तसंच जनतेनं शांतता राखावी असं आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे यापूर्वी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आयोध्या आणि इतर भागांतील परिस्थितीचा आढावा घेतला मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी आणि पोलिस महासंचालक ओ

सिंह यांनी सरन्यायाधिशांना सुरक्षा व्यवस्थेबाबतची सर्व माहिती दिली संपुर्ण उत्तर प्रदेशात आणि विषेशतः अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे राज्यात आज सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील सर्व जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांची प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर आहे गरज पडल्यास इंटरनेट सेवाही बंद केली जाऊ शकते असंही पोलिस महासंचालकांनी सांगितलं

अयोध्या परिसरातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं उत्तर प्रदेशचे अपर पोलिस महासंचालक आणि अयोध्या सुरक्षा व्यवस्थेचे विशेष प्रभारी आशुतोष पांडे यांनी सांगितलं

दरम्यान मुस्लिम धर्मगुरूंनीही शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पंजाबच्या गुरुदासपुर जवळ डेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन करणार आहेत त्यानंतर ते डेरा बाबा नानक इथं सभा घेतील या एकात्मिक चौकीमुळे पाकिस्तानात गुरूद्वारा कर्तारपुर साहिब इथं जाणाऱ्या भारतातील भाविकांची मोठी सोय होणार आहे भाविकांना वर्षभर या कॉरीडॉरच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूनं हा कॉरीडॉर उभारण्यात आला आहे उद्वाटनापूर्वी प्रधानमंत्री आज सकाळी सुलतानपुर लोदी इथं बेर साहिब गुरुद्वाराचं दर्शन घेणार आहेत

अमृतसर क्षें ध्वनि आणि प्रकाशाच्या साहाय्यानं दाखवलेल्या गुरु नानक देव यांच्या जीवनावर आधारित एका कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल झालं गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम लक्षात घेता पंजाब सरकारनं गुरुदासपूर कपुरथला आणि अमृतसर धिं आज स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे महाराष्ट्रात तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिला राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचा निर्णय होईपर्यंत फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहायला सांगितलं आहे काल दिवसभरातल्या राजकीय घडामोडींनंतरही राज्यात सत्ता स्थापनेबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही विधानसभेत एकशे पाच जागांसह सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपनं किंवा छप्पन्न जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही शिवसेनेनं असहकार्य केल्यामुळे महायुतीचं सरकार अद्याप स्थापन होऊ शकलेलं नाही अशी टीका राजीनाम्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी केली भाजपनं महायुतीसाठी दारं बंद केलेली नसून भाजपच्या नेतृत्वातच राज्यातच सरकार स्थापन होईल असा विबास फडणवीस यांनी व्यक्त केला दरम्यान ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप दुर्दैवी असल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे

या नियुक्त्या रद्द करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरीम स्थगिती दिली आहे विविध पदांसाठी शासनाने मराठा कोटयातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातून नियुक्त्या केल्या

त्या नुसार या जागा एसईबीसी अंतर्गत भरण्यात येणार होत्या याविरोधात कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती न्यायमूर्ती आर

मोरे आणि एम

कर्णिक यांच्या खंडपीठानं राज्य सरकारच्या या निर्णयाला काल अंतरीम स्थगिती दिली तसंच संबंधित कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये असे आदेश दिले

बुलबुल या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून ओदिशा आणि पश्विम बंगालच्या काही भागात मुसळधार पाऊस होत आहे बुलबुल हे चक्रीवादळ उद्या सकाळी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात धडकण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे देशात कांद्याची उपलब्धता आणि दरांविषयी सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाच्या कॅबिनेट सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू करण्यापासून ते घाऊक आणि किरकोळ व्यापा यांना साठ्याची मर्यादा ठरवून देण्यापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली देशभरात कांद्याच्या स्थितीवर ग्राहक व्यवहार विभागाचं बारकाईनं लक्ष असून दुबई शिंप्त आणि तुर्कस्तानातून कादा आयात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत देशांतर्गत कादा खरेदीचा वेग वाढवण्याचे निर्देश नाफेडला देण्यात आले आहेत

भारतीय रिझर्व्ह बँकेनं बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांच्या ग्रामीण भागातल्या कर्जदारांसाठीच्या उत्पन्न कमाल मर्यादेत वाढ केली आहे

त्याचप्रमाणे शहरी किंवा छोट्या शहरांसाठी ही मर्यादा एक लाख साठ हजार रुपयांवरुन दोन लाख त्रिकी करण्यात आली आहे

नौवहन क्षेत्रातल्या सर्व संबंधित घटकांची सांगड घालून केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षात भारतीय बदरावर येणा या क्रूझची संख्या चौपट वाढली आहे असं केंद्रीय नौवहनमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं चीनकडून आयात होणा या उत्पादनांवरचं शुल्क मागे घेण्यासाठी आपण सहमती दर्शवलेली नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे त्यामुळे दोन्ही देशांमधलं व्यापार युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता धूसर झाली आहे गेल्या महिन्यात दोन्ही राष्ट्रांमधे झालेल्या समझोत्यानुसार आयातशुल्क टप्प्याटप्प्यानं मागे घेण्यावर सहमती झाल्याच्या चीनच्या दाव्यालाही यामुळे धक्का बसला आहे मॉरिशसमधे काल झालेल्या निवडणुकीत विजय मिळाल्याचा दावा प्रधानमंत्री प्रविंद जगनाथ यांनी केला आहे मतदानोत्तर प्राथमिक पाहणीत जगनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या युतीला मताधिक्य मिळाल्याचं दिसून येत आहे

चीनमधे फुझोऊ इथं सुरू असलेल्या बर्टीमंटन स्पर्धेतल्या पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्यफेरीत आज भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या मार्कस फर्नाल्डी गिडियोन आणि केविन संजाया सुकामुल्जो या जोडीशी होणार आहे